या दुर्घटनांची चौकशी करण्याची आणि मृतांच्या कट्टंबांना अर्थसहाय्य देण्याची म्ख्यमंत्र्यांची घोषणा

अमरावती जिल्ह्यात दोन दिवस चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला स्रुवात केली आहे पालघर जिल्ह्यात आज दिवसभर हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यात पावसाची संततधार सुरु असून खरीप पीकाची पेरणी पूर्ण झाली आहे

जालना जिल्ह्यातही आज जालना बदनाप्र अणि भोकरदन तालुक्यात दुपारनंतर जोरदार पाऊस झाला

ठाणे जिल्ह्यात सकाळी अनेक ठिकाणी म्सळधार पाऊस पडला

वाशिम जिल्ह्यातील वाधी ब्द्रक येथे अचानक प्रात चार म्लं वाहन जात असताना दोन म्लांना वाचवण्यात गावकऱ्यांना यश आलं तर उर्वरित दोन मुलांचा शोध सुरु आहे मुंबई पालघर ठाणे आणि रायगड जिल्ह्यात उदयापर्यंत मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून राज्य सरकार तसंच मुंबई महानगर पालिकेनं आज सुट्टी जाहीर केली मुंबई पालघर ठाणे आणि रायगड जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविदयालयं आज बंद ठेवण्यात आली होती सुरक्षिततेच्या दृष्टीनं मुंबई महापालिकेनं आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे

जखमींवर जवळच्याच रुग्णालयांमध्ये उपचार स्रु आहेत काहीजण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती आहे राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी या द्र्घटनेबद्दल द्ःख व्यक्त केलं आहे

रामबाग लेन परिसरात फातिमा मंझील ही दोन मजली इमारत काल पडली मात्र ती रिकामी असल्याने कोणत्याही प्रकारची जिवीत वा वित्त हानी झाली नाही

पावसामुळे मुंबई शहराची जीवनवाहिनी असणारी उपनगरीय रेल्वेसेवाही प्रभावीत झाली मध्य हार्बर तसंच पश्चिम रेल्वेमार्गावरची ठप्प झालेली वाहतूक दुपारनंतर मात्र धीम्या गतीनं सुरु झाली त्यानंतर ती सुरळीत झाली लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून अनेक गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल केले आहेत रत्नागिरी दादर मनमाड मूंबई मूंबई पूणे इंटरसिटी एक्सप्रेस नांदेड म्ंबई तपोवन एक्सप्रेस आणि मनमाड लोकमान्य टिळक टर्मिनस या गाडया रदद करण्यात आल्या आहेत तर नागपूर मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस हबळी लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस आणि मडगाव म्ंबई कोकण कन्या एक्सप्रेस या गाडयांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे म्ंबईत स्रु असलेल्या जोरदार पावसाचा फटका विमानसेवेलाही बसला आहे

दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

म्ंबईप्ण्यासह काही भागात पावसामुळे झालेल्या अपघातात मोठी जीवितहानी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते धनंजय म्ंडे यांनी विधान परिषदेत स्थगन प्रस्ताव मांडला हा प्रस्ताव सभापतींनी स्वीकारला मात्र यावर अल्पकालीन चर्चेला परवानगी त्यांनी दिली या चर्चेला सुरवात करताना मुंडे यांनी मुंबईच्या परिस्थितीला जबाबदार धरत शिवसेना भाजपावर टीका केली मुंबई महानगर पालिकेनं पर्जन्य जलवाहिन्यांच्या कामासाठी आणि नालेसफाईसाठी हजारो कोटी रुपये खर्च केले मात्र मुंबईत पाणी तुंबलंच असं सांगत हा भ्रष्टाचार असून या चौकशीची मागणी मुंडे यांनी यावेळी केली आगामी निवडण्कांचं मतदान ईव्हीएम यंत्राऐवजी मतपत्रिकांवर घ्यावं अशी मागणी करणारा प्रस्ताव विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत मांडला

प्राथमिक शिक्षण समीतीच्या सभापती पदी श्रावण फडतारे तर उपसभापतीपदी सचीन पाटील यांची निवड झाली महापौरपदी निवड होताच माधवी गंवडी यांनी पदभार स्वीकारला

न्यायमूर्ती शरद बोबडे आणि न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या पीठानं यापूर्वी या निर्णयाला स्थगिती द्यायला नकार दिला होता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचे प्त्र भरत गावित हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश करणार आहेत

शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत म्ख्यमंत्री यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले